सर्वात जास्त आर्थिक नफा मिळवायचा मान सिलामाबादमधे भारतीय उच्चायुक्तालयातर्फे काल आयोजित फि्तार पार्टीत आलेल्या पाहुण्यांना सुरक्षा दलाच्या कर्मचा यांनी धमकावण्याच्या प्रकाराविरोधात भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे या प्रकरणाची तातडीनं चौकशी करायची मागणी भारतानं पाकिस्तानकडे केली आहे भारतीय उच्चायुकालयातील राजनैतिक अधिकारी त्यांचं कामकाज निर्भयपणे अथवा कुठल्याही त्रासाशिवाय पूर्ण करु शकतील याची हमी पाकिस्ताननं द्यावी असं भारतानं पाकिस्तानला सांगितलं आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या सियाचिन ग्लेशियरला भेट देणार आहेत या भेटीत लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत हे सिंह यांच्याबरोबर असणार आहेत

सियाचिन प्रदेशातल्या सैनिकांना प्रामुख्यानं भेडसावणा या समस्या ते जाणून घेणार आहेत

पोलिसांच्या बलिदानामुळेच आज भारत सुरक्षित आहे अशा शब्दांत शाह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा आणि गुप्तचर विभागाचे संचालक राजीव जैन हेही शाहा यांच्यासोबत या दौऱ्यात होते

जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गेल्या आठवड्यात ऑनलाईन नोंदणी पद्धतीनं यात्रेकरूंच्या नोंदणीची सुरुवात केली

यात्रेचा मार्ग आणि नोंदणी दिवस दाखवणारे परवानगी पञ असल्याशिवाय कुणाही यात्रेकरूंना हि यात्रा करता येणार नाही

या भेटीदरम्यान धनोआ स्वीडन मधल्या विविध सैन्यकारवाया आणि प्रशिक्षणाविषयी स्वीडिश अधिकाऱ्यांशी चर्चा करतील यामुळे भारत आणि स्वीडनच्या या दोन्ही देशांच्या हवाईदलाच्या सैन्य विषयक संबंधांना बळकटी मिळेल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज त्यांच्या कविनेटचा विस्तार केला

राज्यपाल लालजी टंडन यांनी आज पटनाच्या राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली अशोक चौधरी नीरज कुमार संजय झा श्याम राजक बिमा भारती रामसेवक सिंह नरेंद्र नारायण यादव आणि लक्ष्मेश्वर राय यांना या मंत्रिमंडळात सामावून घेतलं आहे आयटा अर्थात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेनं येत्या दोन दशकांत भारत आणि चीनमधल्या हवाई प्रवाशांची जगभरातली संख्या अर्ध्याहून जास्त वाढायची शक्यता वर्तवली आहे आयटाचे महासांलक आणि सीईओ अलेक्झांडर डे जुनियाक यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली भारत हा गेल्या पाच वर्षातला जगभरातला हवाई वाहतूक करणा या प्रवाशांची संख्या सातत्यानं सर्वात जास्त असणारा देश आहे असं त्यांनी सांगितलं

देशाच्या अनेक भागात उष्णतेचा तडाखा कायम आहे येत्या पाच दिवसांत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे राजस्थानात पुढचे पाच दिवस रेड अस्पर्ट जारी केला आहे

महाराष्ट्रातही विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम आहे उत्तराखंड ब्रिं वाढत्या तापमानामुळे एका पर्वतीय प्रदेशातल्या सुमारे दोन हजार हेक्टर वनाला आग लागण्याची घटना घडली आहे जिल्हा प्रशासन आणि राज्य आपत्कालीन प्रतिसाद दलांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवायच्या कामाला सुरुवात केली आहे

दरम्यान पर्जन्यवृष्टी आणि हिमवृष्टीमुळे तेथील नागरीकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे

पुद्देचेरीच्या विधानसभेचे उपसभापती सिवाको झूंथू यांची उद्या पुद्देचेरी विधानसभेचे सभापती म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे काँप्रेस डीएमके आघाडीच्या वतीनं सिवाको झंथू यांनी आपला उमेदवारी अर्ज आज नामनिर्देशन पात्र शेवटच्या क्षणी भरला नामनिर्देशन पात्र भरायचा पुरेसा अवघी न मिळाल्यानं विरोधी पक्षांनी हि निवडणूक रद्द करण्याची आणि त्यासाठी मध्यस्थी करण्याची मागणी राज्यपाल किरण बेदी यांच्याकडे केली तर मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी विरोधी पक्षांना ह्या निवडणुकीवर बहिष्कार न टाकण्याची विनंती केली ऑलग्रेट विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले एमेणार बालन यांची उपसभापती म्हणून नियुक्ती होईल व्ही वैष्टिलींगम यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यामुळ सभापतींची जागा रिक्त झाली आहे हृदयविकाराच्या रुग्णांना तातडीनं उपचार मिळण्यासाठी अत्यंत प्रभावी उपचार पद्धती राबवण्याच्या गरजेवर सरकारनं भर दिला आहे

देशात सहा कोटी लोकं हृदयविकारानं ग्रस्त असल्याचं नुकत्याच आयोजित आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या परिषदेत समोर आलं आहे यात तीस लाखापेक्षा अधिक लोकांना अत्यंत गंभीर स्वरुपाचा हृदयविकार असल्याचं अहवालात नमूद केलं आहे अशा रुग्णांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दीड तासाच्या आत उपचार होणं गरजेचं आहे

अमेरिका आणि चीन या दोन देशांमधला व्यापारी संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आपल्यावर प्रचंड दबाव टाकत आहे असा आरोप चीननं केला आहे चीनला याबाबतीत चर्चा करुन तोडगा काढण्याची उंछा आहे मात्र चीन आपल्या तत्वांना मुरड घालणार नाही यावर चीननं चीन अमेरिका आर्थिक आणि व्यापारातील चीनची स्थिती या विषयावर एक बैतपत्रिका काढली आहे दोन्ही देशातला व्यापार संघर्ष समाप्त करण्यासाठी गतवर्षीपासून दोन्ही देशात अकरावेळा चर्चा झाली अमेरिकेनं सांगितलेल्या उपाययोजनांमुळे आर्थिक विकासात जराही वाढ झालेली नसून उलट चीनला नुकसान झालं असल्याचं या ब्वेतपत्रिकेत म्हटलं आहे दरम्यान चीन चर्चेसाठी उत्सूक असल्याचं चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई यांनी सिंगापूर श्वं सांगितलं मात्र अमेरिकेला युद्ध करायचं असल्यास चीनची तयारी आहे असंही ते यावेळी म्हणाले